त्यानंतर मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतल्या वाहनांनाच इंधन प्रवठा होईल संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे उद्योग रुग्णालयं औषध विक्री आणि वितरण ई कॉमर्स सेवा वर्तमानपत्रं आरक्षित प्रवासी वाहतुक सर्व बँका तसंच शासकीय कार्यालयं सुरू राहणार आहेत बीड जिल्ह्यात आजपासून सकाळी सात ते द्पारी एक पर्यंत टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे

इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहतील असं जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

प्रशासनानं ही मागणी मान्य न केल्यास वारकर्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा योगेश गोसावी पालखीवाले यांनी दिला आहे

बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं त्यानुसार काल देहच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले भजन करत शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनाद्वारे आपलं म्हणणं मांडलं या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सुरक्षित अंतर आणि मुखपट्टी वापरण्याच्या नियमांचं पालन होत असल्याचं दिसून आल थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र वीज बिलांची होळी करण्यात आली उस्मानाबाद इथल्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर हे आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या केंद्र सरकारनं लसीकरणासाठी ठेवलेली वयाची अट काढून टाकून सवं नागरिकांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे

सुएझ कालव्यात कंटेनर जहाजांची झालेली कोंडी सुटण्यास थोडी सुरवात झाल्याचं काल अधिकृतरीत्या सांगण्यात आलं दरम्यान सुएझ कालव्यातून पुन्हा वाहतूक सुरु झाली की भारतातल्या मुंद्रा हाजिरा आणि मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएजपीटी या कंटेनर बंदरांवर येणाऱ्या जहाजांची गर्दी अपेक्षित असून या जहाजांना जागा मिळण्यास अडचण होऊ नये या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना जहाज बांधणी मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत

ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे